याशिवाय पिंपरीतील जम्बो रुग्णालयातील रुग्णांना वायसीएम रुग्णालयात नेण्याचं नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची आणि विषाणूची भीती कायम असल्यानं जम्बो रुग्णालयांतील पायाभूत सुविधा या तशाच ठेवाव्यात मात्र येथील व्यवस्थापन आणि उपचार सध्या बंद करावेत दुर्दैवाने गरज भासली तर परत ही रुग्णालये सुरू करता येतील याची काळजी घेण्यात यावी अशा सूचनाही आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत गेल्या आठवड्यात भोसरी जंबो सेंटरमधील सर्व रुग्ण पिंपरीच्या वाय सी एम

भोसरीचं केंद्र इंग्लंडमध्रन आलेल्या कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पालिकेनं घेतला आहे प्ण्यातील लोहगाव विमानतळावर सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या साठवणुकीसाठीची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसून विमानतळ प्राधिकरणाकडूनही नजीकच्या काळात त्याद्रष्टीनं काही होण्याची शक्यता नाही मात्र कोणी खासगी उद्योजकांनी त्यासाठी पुढाकार घेतला तर विमानतळ व्यवस्थापनाकडून त्यांना आवश्यक ते सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाणार असल्याचं प्ण्याचे खासदार आणि विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी सांगितलं काल पुण्यात वार्ताहरांशी अनौपचारिक संवाद साधताना बापट यांनी लोहगाव विमानतळावर लसीच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेली जागा लवकरात लवकर विमानतळ व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात आपण हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयाला पत्र पाठवलं असल्याचं स्पष्ट केलं

कोरेगाव भिमाजवळ पेरणे फाटा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज देसाई यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला अभिवादन कार्यक्रमाच्या अन्षंगाने आवश्यक ती माहिती नागरिकांना देऊन त्यांच्याशी संवाद ठेवा अशा सूचना देसाई यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिल्या

परंतु या गावांमधील वास्तूंचा आणि मिळकती उभारण्यासाठी जो निधी खर्च झाला आहे तो अदा केल्याशिवाय कुठल्याही मिळकतींचा ताबा देणार नसल्याची भूमिका काही गावांनी घेतल्यामुळे महापालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी पाण्याच्या टाक्या समाज मंदिरे ग्रामपंचायत कार्यालये मोकळ्या जागा मैदाने तळी स्मशानभूमी इत्यादी मालमत्ता गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्यावर लागलीच हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे प्णे शहरातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी संपर्क मंत्री अजित पवार यांची आज भेट घेतली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे तर पुणे महापालिकेत भाजपची गरज भासणार आहे या पार्श्वभूमीवर नवनियुक्त सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पवार यांची भेट घेऊन चर्चा केली

वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी महापालिकेनं थेट सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केलं आहे प्रशासनाला साहाय्य करू पार पाडू जबाबदारी ही मोहीम हाती घेतली असून आता ज्यांना वाहतूक पोलिसांना मदत करायची इच्छा आहे ते वाहतूक पोलीस मित्र म्हणून काम करू शकतात त्यासाठी पी सी एम सी स्मार्ट सारथी या एपवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसंच पालिकेने ट्वीटर वरूनही सर्वसामान्यांना वाहतूक पोलीस मित्र बना आणि सहकार्य करा असं आवाहन केलं आहे

पारितोषिक वितरण प्ण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं प्रनम खेमणार हिला मालिकावीर हा किताब तर सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब मुक्ता मगरे हिला मिळाला सर्वोत्कृष्ट गोलंदाजीसाठी उत्कर्ष कदम आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्र रक्षणासाठी श्रावणी देसाई आदी खेळाडूंना गौरवण्यात आलं हवामान प्ण्यात हवामान कोरडं असून कमी झालेली थंडी इतक्यात परतण्याची चिन्हं नाहीत

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत